ते आज अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतूदी या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते सध्या अन्नधान्य भाज्या फळं आणि मत्स्योद्योग या सर्वच क्षेत्रात प्रक्रिया उद्योगावर भर देणं गरजेचं आहे जागतिक स्तरावर प्रक्रिया केलेल्या अन्नधान्याच्या क्षेत्रात भारतीय कृषीउद्योग विस्तारण्याची आवश्यकता आहे शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारात असलेलेल सर्व पर्याय उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले खेड्यांजवळ कृषी उद्योग समूह वाढवण्यावर भर दिला तर शेतकऱ्यांना गावातच शेतीपूरक उद्योगात रोजगार मिळेल

सूक्ष्म सिंचन निधीही दुप्पट कला आहे छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपाययोजना केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

गेल्या आठवड्यापर्यंत आघाडीवरील कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू होतं

पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊन नावनोदणी करुन लस घेऊ शकतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील लस दिली जाणार असून लशीच्या प्रत्येक मात्रेसाठी जास्तीत जास्त अडीचशे रुपये आकारण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीची पहिली मात्रा टोचून घेतली आणि लोकांना देखील लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे

त्यानिमित्त आजपासून आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांची यशोगाथा ऐकवली जाणार आहे आज शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा जलिहाल यांच्याविषयी अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारतात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विषयातील महिला पदवीधरांची संख्या खूप मोठी आहे संशोधनाच्या क्षेत्रातही महिला मागे नाहीत

जलिहाल या ज्येष्ठ शास्त्र भूविज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांगरी तंत्रज्ञान संस्थेतील ऊर्जा आणि जल विभागाच्या प्रमुख आहेत लक्षद्वीपमधल्या कवरट्टी बेटांवर समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी बनवण्याच्या पहिल्याच प्रकल्पाचं त्यांनी सह संचालन केलं होतं तिथल्या स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या या प्रकल्पामुळे कमी झाली आहे

जलिहाल अन्य काही स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांमध्येही काम करत आहेत सागरी किनारपट्टीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक असलेल्या डॉ जलिहाल यांच्याकडे देशातल्या अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याचं श्रेय जातं आत्मविश्वास आणि दृढनिश्वय यांच्या बळावर महिला आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकतात असा डॉ पूर्णिमा जलिहाल यांना विश्वास आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी आजपासून सुरु होत आहे त्याचा आवश्य लाभ घ्या मात्र सर्वांनीच नेहमी स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार